पर्यावरण पूरक फटाके वापरण्याचा आदेश फक्त राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली प्रताच मर्यादित असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे बाकी देशभरात सामान्य फटाके फोडता येतील असंही न्यायालयानं सांगितलं आहे फटाके फोडण्याची वेळ तामिळनाडू तसंच पुद्दचेरी सारख्या राज्यात बदलून दिली जाईल मात्र दिवसभरात ती दोन तासांपेक्षा अधिक नसेल असं न्यायालयानं नमूद केलं आहे दिवाळीत आपल्या प्रथेप्रमाणे सकाळी फटाके फोडण्याची परवानगी द्यावी अशा आशयाची मागणी तामिळनाडू राज्य सरकारनं एका याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली होती त्यावर न्यायालयानं हे स्पष्ट केलं

अशी वाहनं रस्तात आढळल्यास ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत अशा वाहनांची यादी केंद्रीय प्रद्षण नियामक बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करून याबाबत जनजागृती करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे

प्रवासी भारतीय परित्यक्त्या महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींवर काय निर्णय घेण्यात आले याचा गांधी यांनी आढावा घेतला या महिलांकडून खटला चालवणाऱ्या वकीलांनी राष्ट्रीय महिला आयोगासोबत साप्ताहिक समिक्षा बैठका घ्याव्यात असंही त्यांनी सांगितलं

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल विविध राज्यं आणि संघटनांद्वारे आरोग्य क्षेत्रात राबवल्या जात असलेल्या कौशल्यपूर्ण कार्यप्रणाली आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करणं हा या परिषदेचा उद्देश आहे

होमी जहांगीर भाभा यांची आज जयंती त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे भारताच्या परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले डॉ भाभा यांनी देशातल्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थानांचा पाया रचला त्यांनी दिलेल्या या वारशाचा देशाला अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत अमरावती इथं नियोजित रा

गवई स्मारक संकुलाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गवई यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला

औरंगाबाद शहरातल्या पाणी प्रवठा कर्मचाऱ्यांना सर्व जलक्भांवर संरक्षण देण्याची मागणी बहुजन शक्ती कामगार संघटनेनं महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे पाणी पुरवठ्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास कर्मचाऱ्यांनाच नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं काल सिडको एन पाच इथल्या जलकुंभावर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केल्याचं संघटनेनं आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर बी अधिबान यानं इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयल आॅफ मॅन आंतरराष्ट्रीय ब्ध्दिबळ स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत इंग्लंडच्या मायकेल एडॅम्सचा पराभव करुन तिसऱ्या स्थानावर झेप घेतली या विजयामुळे साडे सहा गुण मिळवत तो सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा भारतीय बुद्धीबळपटू ठरला आहे